यंदाच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते नवी दिल्ली इथल्या तालक रा सर्टिडियमवर हा कार्यक्रम झाला विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक कामगिरी महत्वाची असते हे खरं मात्र प्रत्येकानं राष्ट्राच्या उभारणीसाठी आपापलं योगदान द्यायला हवं असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले परीक्षा महत्त्वाच्या आहेत मात्र परीक्षा म्हणजे जीवन नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रीत विचारातून बाहेर पडायला हवं असंही त्यांनी सांगितलं शिक्षण हा केवळ नवनव्या गोष्टी शिकण्याचा के मार्ग आहे सतत नवनवं शिकत राहण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली

अभ्यासेतर उपक्रम हा विद्यार्थिदशेतला महत्त्वाचा भाग आहे मात्र विद्यार्थ्यांनी प्रसिद्धीभिमुख शालेय अभ्यासेतर उपक्रमांमागे जाण्याऐवजी आपल्याला आवडतील अशा उपक्रमांमधे सहभागी व्हावं ठराविक उपक्रमांमधेच सहभागी होण्यासाठी पालकांनीही मुलांवर दबाव आणू नये असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं विज्ञान आणि तंत्रज्ञान ही क्रि शक्ती आहे स्वतःसाठी तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करायला शिका मात्र त्याचे गुलाम होऊ नका असा सल्ला प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिला मूलभूत अधिकार नसतात तर कर्तव्य असतात याची आठवण त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी करून दिली परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं हे तिसरं पर्व होतं

भाजपाच्या अध्यक्षपदी जे पी नड्डा यांची आज बिनविरोध निवड झाली नामांकन प्रक्रियेत नड्डा यांच्या उमेदवारीला वरीष्ठ नेत्यांनी अनुमोदन दिलं होतं भाजपाच्या संघज्ञात्मक निवडणूक प्रक्रियेचे प्रभारी राधामोहन सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं भाजपा मुख्यालयात नड्डा यांच्या निवडीची घोषणा केली पक्षाचे मावळते अध्यक्ष अमित शहा आणि इतर वरीष्ठ नेत्यांनी नड्डा यांचं अभिनंदन केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रि उवरुन नवनियुक्त अध्यक्ष जे

नड्डा यांचं अभिनंदन केलं नड्डा हे कि क्रिनिष्ठ आणि शिस्तप्रिय कार्यकर्ता असून तळागाळातल्या लोकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वा तिआहे असंही प्रधानमंत्र्यांनी आपल्या व्वित्तमध्ये म्हा किं आहे लोकांनी नाकारलेले पक्ष खोता प्रचार करुन जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत भाजपानं नेहमीच तत्वं संस्कृती शिस्तीचा अवलंब केला आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं

नड्डा यांच्या निवडीनंतर झालेल्या अभिनंदन कार्यक्रमात बोलत होते भाजपा हा जगातला सगळयात मोठा पक्ष म्हणून विकसित झाला आहे असंही ते म्हणाले त्यांनी माजी अध्यक्ष अमित शाह यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं नड्डा यांचं नेतृत्व पक्षाला नवी ऊर्जा आशा आणि प्रेरणा देईल असंही त्यांनी सांगितलं

ही विमानं ब्राह्मोस क्षेपणास्त्र वाहून नेतात तामिळनाडूत तंजावर तळावर शानदार समारंभात या विमान तुकडीला सेवेत रुजू करण्यात आलं संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत हवाई दल प्रमुख राकेश कुमार बदौरिया यावेळी उपस्थित होते ही सुखोई विमान धिगरशार्क म्हणूनही ओळखली जातात केंद्र सरकार लवकरच जम्मू कश्मिरसाठी औद्योगिक पॅकेजची घोषणा करेल ज्यायोगे तिथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करता येईल असं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं जम्मू कश्मिरमधील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्रानं हाती घेतलेल्या आठवडाभराच्या अभियानाच्या दुसऱ्या पि्यात गोयल इतर सहा केंद्रीय मंत्र्यांसह काल जम्मू इथं गेले जम्मूच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधे या मंत्र्यांनी विविध प्रकल्पांचा प्रारंभ केला पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत कश्मिरला रेल्वेनं उर्वरित देशाशी जोडणार असल्याची घोषणा गोयल यांनी या वेळी केली

नव्यानं तयार झालेल्या लष्करी व्यवहार विभागाच्या सहसचिवपदी केंद्र सरकारनं आज दोन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली

या विभागाचे प्रमुख संरक्षण कर्मचारी वर्ग प्रमुख बिपीन रावत आहेत निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीची याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फे ळली गुन्हा घडला त्यावेळी अल्पवयीन असल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाच्या फाशीच्या शिक्षेला आव्हानं देणारी याचिका पवन कुमार गुप्तानं दाखल केली होती दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फे ळून लावली

भारोत्तलनात असमच्या दोन खेळाडूंनी सुवर्णपदकं प क्रावली जलतरणात प्रत्येकी चार सुवर्णपदकं प क्रिावून पश्चिम बंगाल आणि कर्ना क्रिानं आज वर्चस्व गाजवलं महाराष्ट्राच्या केनिशा गुप्ता आणि वेदांत बाफना यांनीही जलतरणात सुवर्णपदकं मिळवलं

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिके परिषदेच्या क्रिदिवसीय फलंदाज मानांकन यादीत भारताचा कर्णधार विरा कोहलीला अव्वल तर उपकर्णधार रोहित शर्माला द्वितीय स्थान मिळालं आहे ही मानांकन यादी आयसीसीनं दुबईत आज जाहीर केली

तर गोलंदाजांच्या मानांकन यादीत जसप्रित बुमराहनं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे केंद्र सरकारनं राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीसाठी सुरु केलेल्या निवडणूक रोख्यांच्या योजनेला हंगामी स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला या योजनेला हंगामी स्थगिती द्यावी अशी याचिका असोसिज्ञिन ऑफ डेमोक्रेशिक रिफॉर्म्स या सामाजिक संस्थेनं दाखल केली होती या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या पीठापुढे सुनावणी झाली केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगानं यासंदर्भातलं आपलं म्हणणं दोन आठवड्यात सादर करावं असे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले

अतिरिक्त न्यायाधीश सौरभ कुलक्षेत्र यांनी आरोपींना पोक्सो कायद्याखालीही दोषी ठरवलं हे निवारागृह ब्रजेश ठाकूर चालवत होता

ब्रजेश ठाकूर त्याचे कर्मचारी आणि बिहारच्या सामाजिक विकास विभागातल्या काही अधिकाऱ्यांचाही यामधे समावेश आहे जम्मू कश्मीर हा केंद्रशासित प्रदेश गुंतवणूकदारांसाठी आर्थिक स्वर्ग बनवता येऊ शकतो असं जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुरमू यांनी आज सांगितलं ते नवी दिल्लीत गुंतवणूकदारांशी संवाद साधताना बोलत होते या गुंतवणूकदार जागतिक परिषदेच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमधल्या गुंतवणूक संधीविषयी ओळख आणि माहिती करुन द्यायचा निर्णय जम्मू कश्मीर सरकारनं घेतल्याचं त्यांनी सांगितलं